केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह हर्षवर्धन नरेंद्र सिंह तोमर राव व्विजित सिंह कृष्ण पाल गुर्जर मनेका गांधी यांच्या बरोबरच साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर क्रिकेटपटू गौतम गंभीर यांचं भवितव्य उद्या मतदार यंत्रावर उमटवतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे शीला दीक्षित दिग्विजय सिंह समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचं ही भवितव्य उद्या ठरेल या टप्प्याचा प्रचार काल संपला निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातल्या प्रचारानं वेग घेतला आहे

एअर डियाचे आरक्षण कक्ष मोबाईल अप्टसंकेतस्थळ आणि ट्रक्स एजंटकडून ही तिकिट खरेदी करता येतील फणी वादळामूळे ओदिशामध्ये पूरी धिलं जगन्नाथ मंदिर आणि कोणार्कचं सूर्यमंदिर याठिकाणी झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय भारतीय पुरातत्व सर्वेक्षण पथक सध्या ओदिशाच्या दौऱ्यावर आहे कोणार्क मंदिराच्या ढाच्याला वादळामुळे फारशी जा झाली नसल्याचं या भेटीत पथकाला आढळून आलं मंदिराच्या वरच्या भागात सफाईसाठी बांधलेल्या परातींची काहीशी पडझड झाली असली तरी त्याची डागडुजी करुन मंदिराचे दरवाजे प्ढच्या दोन ते तीन दिवसांत भाविकांसाठी ख्ले करून देण्यात येतील तसंच पूढच्या पंधरा दिवसात येथील सर्व परिस्थिती पूर्ववत होईल अशी अपेक्षा आहे राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची नियुक्ती झाली आहे त्यांच्या जागी प्रवीण परदेशी यांची नेमणूक झाली आहे सध्याचे मुख्य सचीव यु पी एस मदान यांच्या नावाची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष सल्लागार म्हणून झाली असून त्यांची जागा मेहता घेतील असं या अधिका यानं सांगितलं

बालकांच्या हक्कांसाठी जागतिक स्तरावर काम करणाऱ्या यूनिसेफ या संस्थेच्या रेडिओ फॉर चाईल्ड पुरस्कार स्पर्धेत औरंगाबाद आकाशवाणी केंद्रानं तीन पुरस्कार पटकावले आहेत आकाशवाणी औरंगाबाद केंद्रातले कार्यक्रम अधिकारी उन्मेष वाळिंबे नम्रता फलके आणि शिवाजी काटवथे यांना काल म्ंबईत झालेल्या कार्यक्रमात य्निसेफच्या सदिच्छा दूत करीना कपूर खान यांच्या हस्ते हे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं

उद्या हैदराबाद श्व होणा या अंतिम सामन्यात चेन्नईची लढत मुंबई डियन्स बरोबर होणार आहे